सिद्धरामय्या दिनेश गुंडूराव मलिक्कार्जुन खरगे या काँग्रेसच्या तर धर्मनिरपेक्ष जनतादलाच्या तीन मंत्र्यांचा समावेश आहे आज बंगळुरुमधे झालेल्या बैठकीनंतर राजीनाम्याचा निर्णय झाला बंडखोरांची वर्णी लावण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाईल असं सिद्धरामय्या यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्याची मागणी कर्नाटक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बी

येदीयुरप्पा यांनी केली ते भाजपाच्या आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते कर्नाटकातल्या आघाडी सरकारनं जनादेश गमावल्यानं हे सरकार हटवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायोग कार्यालयाच्या ताज्या अहवालाचा भारतानं कडक शब्दात निषेध नोंदवला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यासंदर्भात तीव्र चिंता व्यक्त करत या अहवालातून दहशतवादाला वैधता प्राप्त करून दिल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे मु काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायोग कार्यालयाचा ताजा अहवाल म्हणजे तिथल्या परिस्थितीबाबत पूर्वीपासून दिले जात असलेले चुकीचे संदर्भ उगाळण्याचा प्रयत्न आहे असं सांगत तानं हा अहवाल फेटाळला आहे भारताच्या सार्वभौमत्वाचं आणि क्षेत्रीय अखंडतेचं उल्लंघन करणारा हा वाल असून या अहवालात सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्याला बगल दिली आहे असं रवीश ार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून न याची भारताची भूमिका राहिली आहे असं ते म्हणाले पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचे बळी रलेल्या लोकांचा उल्लेख न करताच या अहवालात विश्लेषण केलं आहे असं त्यांनी सांगितलं जगातली र्तित मोठी लोकशाही असलेल्या देशाची तुलना दहशतवाद पुरस्कृत करणाऱ्या देशाशी चुकीच्या पद्धतीनं या वालात केल्याचं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं रवीश कुमार म्हणाले

लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे खाजगीपणासंबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आधार आणि इतर ायदासुधारणा विधेयकात सुधारणा करणं गरजेचं असल्याचं कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक ताना सांगितलं आधारमुळे खाजगीपणाच्या कायद्याचं उल्लंघन होतं असं सर्वोच्च न्यायलयानं म्हटलेलं ही असं प्रसाद म्हणाले अनुदानाच्या वाटपासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे

काँग्रेसनेते अभिषेक मनू सिंघवी यांनी या विधेयकाला विरोध केला तर पासदस्यांनी नागरीकांसाठी आधार हे खूपच उपयुक्त साधन असल्याचं सांगत विधेयकाला पाठींबा दर्शवला

दंतचिकित्सा परिषद अधिक प्रभावी करणं तसंच परिषदेचे सदस्य आणि राज्यपरिषदांशी संबंधित नियमांमधे बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे

केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा सुरु झाली चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे शशी थरुर यांनी हा अर्थसंकल्प निव्वळ घोषणाबाजी आणि पोकळ आश्वासनांनी भरलेला आहे अशी टीका केली

पिकविमायोजने अंतर्गत विमाकंपन्या शेतकऱ्यांकडून जास्त शुल्क वसूल करत असून पिडीत कऱ्यांना वेळेवर नुकसानभरपाईही दिली गेली नाही

राजकोषीय तूट कमी करुन लोकांचा कर्जाचा बोजा कमी केला आणि बचतीला चालना दिली असंही ते म्हणाले इंधनदरवाढीमुळे महागाई वाढली आणि सामान्य माणसावर त्याचा बोजा पडेल असं द्रमुकचे टी आर बालू म्हणाले

लोकसभेत आज विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ

बेपत्ता व्यक्ती पिडीत त्याचप्रमाणे गुन्हेगार आणि अज्ञात मृत व्यक्तींची ओळख पटवण्याच्या दृष्टीनं डीएनए तंत्रज्ञानाच्या वापराला नियमित करण्यासह न्याय वैद्यक क्षेत्रात या डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय व्यवस्था मजबूत करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं हर्ष वर्धन यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं राष्ट्रीय आणि क्षेत्रीय डेटा बँकेच्या स्थापनेवरही या विधेयकात भर दिला आहे यामुळे न्याय वैद्यक तपासात मदत होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं रजिस्ट्री कार्यालयात भ्रष्टाचार असल्याच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी सीबीआय आणि दिल्ली पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत सीबीआयचे अधीक्षक आणि दिल्ली पोलिस निरीक्षक यांची या कामी नियुक्ती केली जाईल खटल्याचं संशयास्पद नोंदणी आणि इतर आक्षेपार्ह घडमोडींचा तपास हे अधिकारी करणार आहेत खटल्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याप्रकरणी गेल्याच आठवडयात न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना सरन्यायाधीशांनी बरखास्त केलं होतं एका वकीलांना रजिस्ट्री कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता

महाराष्ट्रात मराठा समूदायाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण ग्राह्य ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी करायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे

या प्रश्नी तातडीनं सुनावणी करण्याची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या पीठानं मान्य केली

देशाच्या सर्व भागांमधे बालमजूरीची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे असं ते म्हणाले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची आज दुपारी परंपरेप्रमाणे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची नियमित बैठक झाली त्यानंतर शक्तिकांत दास वार्ताहरांशी बोलत होते

मँचेस्टरच्या ट्रॅफोर्ड मैदानावर पहिला सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे तर बर्गिमहॅम इथं गुरुवारी उपांत्यफेरीचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे साखळी सामन्यात पावसामुळे सामना रद्द झाल्यानं भारत आणि न्यूझीलंड या स्पर्धेत आतापर्यंत मैदानात एकमेकांपुढे उभे ठाकलेले नाहीत